किसान रेल्वेमुळे देशातील शीतगृह पुरवठा साखळी बळकट होईल असं सांगून पंतप्रधान म्हणाले की यातून शेतकऱ्यांच हित आणि त्यांच सशक्तीकरण करण्याची सरकारची कटिबद्धता यातून दिसून येते एक भारत एक बाजारपेठ हा निर्धार पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे समर्पित असल्याचं रेल्वे मंत्री पिय्ष गोयल यावेळी बोलताना म्हणाले

प्रवठ्यातील संभाव्य टंचाई आणि किमतीमधील वाढीमुळे यावर्षी सरकारनं निर्यातीवर बंदी घातली होती परकीय व्यापार महासंचालक कार्यालयानं एका अधिसूचनेद्वारे काल हा निर्णय जाहीर केला शेतकरी आमंत्रण तीन नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना उद्या बुधवारी चर्चेसाठी बोलावलं आहे सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यानची या मुद्यावरील चर्चेची ही सहावी फेरी असेल

कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव हवेची गुणवत्ता आणि वीजप्रवठा या मुद्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल अण्णा हजारे उपोषण जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्यात आपण पुन्हा उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी ही घोषणा केली स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारने स्विकारल्या असल्यामूळे राज्य सरकारच्या कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशीही जशाच्या तशा स्विकाराव्या

अन्नधान्या बरोबरच फळं फुलं भाजीपाला दुध यांचाही हमीभाव ठरवून द्यावा त्याचबरोबर केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र संवैधानिक दर्जा द्यावा अशी मागणीही हजारे यांनी केली आहे या मागण्या पंतप्रधान आणि केंद्रीय कृषिमंत्र्यांनी लेखी आश्वासन देऊन मान्य केल्या आहेत त्याचं पालन करा तीन वर्षे आश्वासनं आणि चर्चा झाल्या आता ठोस निर्णय घ्या अन्यथा मी निर्णयावर ठाम आहे असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे सिरम पुण्यातल्या सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेल्या बालकांवरील न्यूमोनियाच्या न्यूमोकॉकल काँजुगेट व्हॅक्सिन न्यूमोसिल या लशीचं लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल केलं

आतापर्यंत लस आयात करत असल्यामुळे ती देशातील सर्व बालकांसाठी देणे शक्य नव्हते आता सीरमने तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातील बालमृत्यू रोखण्यास उपयुक्त ठरेल असं मत डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केलं

देशात नव्यानं सापडणाऱ्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी जागतिक पातळीवर वाढत असलेला संसर्ग आणि ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा आढळलेला नवा प्रकार या पार्श्वभूमीवर देखरेख प्रतिबंध आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे दरम्यान चालू वर्षाला निरोप आणि नव वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणानं करण्यासंदर्भात राज्य सरकारनं काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या कोणत्याही धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करू नये मिरवणुका काढू नयेत फटाक्यांची आतषबाजी करू नये तसंच ध्वनीप्रद्षणासंदर्भातील नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं यात म्हटलं आहे

ग्रामीण पोलिसांकडून ज्यांना पास मिळाले आहेत अशा व्यक्तींनाच अभिवादन कार्यक्रमासाठी विजय स्तंभापर्यंत जाता येणार आहे

परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे बॅनर लावण्यास किंवा व्हाट्स अँप वरून संदेश प्रसारित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे दरम्यान गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अन्षंगाने काल कायदा आणि स्व्यवस्थेचा आढावा घेतला नागरिकांच्या सोयीसाठी अभिवादन कार्यक्रमाचं द्रदर्शन वरुन थेट प्रसारण करण्यात येणार आहे कोरोनाचा प्रादु्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अभिवादन कार्यक्रमासाठी गर्दी करु नये असं आवाहन देसाई यांनी केलं आहे

तिथे जायची वेळ नको यायला असंच वाटतं जळगावातलं जिल्हा रुग्णालय मात्र सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे पावलं आपसूकच रुग्णालयाकडे वळताहेत का ते सांगणारा हा वृत्तात

भिंतींवर आकर्षक चित्रं तर काढण्यात आली आहेच मात्र नव्या संकल्पनेतून अधिष्ठातांच्या कार्यालयाला राजवाड्याचं रूप देऊन हा परिसर अधिकच लक्षवेधी आणि चैतन्यमय केला जात आहे चैतन्यमय वातावरण आणि सृशोभित परिसर दिसल्यास रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल अशी अपेक्षा आहे नियमित स्वच्छता हा भाग आहेच मात्र एखाद्या बगीच्याप्रमाणे सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि परिसरात रंगरंगोटी केली जात आहे यात काही ठिकाणी वारली पेंटींग काढून जुन्या वास्तू अधिक देखण्या आकर्षक बनवल्या जात आहेत तर दर्शनी भिंतीवर विविध चित्र काढून अनेक संदेश देण्यासाठी नयनरम्य अशी कलाकृती या ठिकाणी साकारली जात आहे झाडावर विविधरंगी दिवे लावण्यात आले असून रात्रीच्या सुमारास हा परिसर एखाद्या पर्यटनस्थळाप्रमाणे दिसू लागला आहे त्यात एक अत्यंत जूने यंत्र दर्शनी भागात सजवून लावण्यात आल्यानं ते लोकाङचं लक्ष वेधून घेतं आहे राज्यातील अशा प्रकारे सजविण्यात आलेले हे पहिलं वैद्यकीय महाविद्यालय असल्याचे सांगितलं जात आहे

या निमित्त वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले होते प्णे शहर काँग्रेस कार्यालयामध्ये मात्र काल अनोखं दृष्य पहायला मिळालं भाजपाच्या नेत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी कॉंग्रेस कार्यालयाला भेट दिली प्रेम नसलं तर नसू द्या पण वैर नको ही पुण्याची खरी संस्कृती आहे असं म्हणत खासदार गिरीश बापट यांनी काँग्रेसला श्भेच्छा दिल्या यावेळी महापौर म्रलीधर मोहोळ यांच्यासह भाजप नगरसेवक कार्यकर्ते यांचा मोठा ताफाच काँग्रेस भवनामध्ये दाखल झाला होता काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्वांचं स्वागत केलं त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला आठवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष सोडून अन्य नावानं पक्ष चालवणारे लोक आंबेडकरवादी आहेत का असा प्रश्न रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं नाव न घेता आठवले यांनी त्यांना हा टोला लगावला शिर्डी येथील हॉटेल साई गोल्ड इथे रिपब्लिकन पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशची विभागीय बैठक काल घेण्यात आली त्यात आठवले यांनी मार्गदर्शन केलं राममंदिर अयोध्येत प्रस्तावित असलेलं प्रभू रामचंद्राचं मंदिर आगामी साडेतीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी काल नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला

अभाविप देशात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जलदगतीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केली आहे

एमएचसीईटी अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी सीईटीचा अभ्यासक्रम राज्य सीईटी सेलनं जाहीर केला आहे शालेय शिक्षण विभागानं कमी केलेल्या अभ्यासक्रमांवर यंदाची सीईटी होणार असल्याचं राज्य सीईटी सेलनं स्पष्ट केलं आहे निधन उस्मानाबाद उस्मानाबाद शहरातले प्रतिष्ठित व्यापारी स्भाष गांधी यांचं काल रात्री अल्पशा आजारानं निधन झालं

उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यातील अनेक संस्था संघटनांच्या उभारणीत आणि सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सक्रिय सहभाग होता त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी उस्मानाबाद इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत निधन लडकत भाजपचे प्ण्यातील नगरसेवक महेश लडकत यांचं काल प्ण्यात दीर्घ आजारानं निधन झालं

महापालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शहर सुधारणा समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिल होत उद्द्यम सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते आज सकाळी वैक्ठ स्मशानभूमी इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत निधन गोखले ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे माजी अध्यक्ष तसंच ठाणे जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ते माधव गोखले याचं काल राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं

ठाण्यातल्या अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग होता

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या द्सऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या द्सऱ्या डावातही यजमान ऑस्ट्रेलियाची स्थिती फारशी मजबूत नाही त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत

हवामान महाराष्ट्रात सर्वत्र हवामान कोरडं असलं आणि उत्तर भारतात थंडी वाढू लागली असली तरी ती दक्षिणेत घेऊन येणाऱ्या वार्यांअभावी राज्यातली कमी झालेली थंडी अजून वाढू लागलेली नाही मध्यप्रदेश छत्तीसगड सीमेलगतच्या गोंदियातला थंडीचा कडाका मात्र आठवडाभर कायम आहे

विदर्भातल्या इतर जिल्ह्यांसह नाशिक वगळता राज्याच्या इतर भागातील तापमानातही काल काहीशी वाढच झाली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार